दरम्यान सध्याची मतदानाची वेळ सोयीची असून रमजान दरम्यान तो कालावधी वाढवण्याची गरज नाही असं निवडणूक आयोगानं काल एका याचिकेबाबत सांगितलं राजीव गांधी शहीदांचा अपमान करणं ही नरेंद्र मोदी आणि भाजपची संस्कृती असून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान हा देशाचा अपमान असल्याचं पुण्यातील काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी म्हंटल आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल बोललेला प्रत्येक शब्द खरा असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

तर पूरी इथल्या श्री जगन्नाथ मंदिराचं किरकोळ स्वरूपाचं नुकसान झालं आहे बाधित झालेल्या भागात सध्या मदत आणि पुनर्वसनाचं काम सुरू आहे

वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आता भूवनेश्वर आणि कोलकाता इथली हवी वाहतूक आणि रेल्वे सेवा हळूहळू पूर्व पदावर येत आहे तर ओडिशा राज्यातील ऊर्जासेवा आणि दूरसंवाद यंत्रणा पूर्वपदावर आणावी अशा सुचना केंद्र सरकारनं संबधित विभागांना दिल्या आहेत

गोगोई सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावरील कथित लैंगिक अत्याचाराच्या आरोप प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तीची दोन अन्य न्यायमूर्तींनी भेट घेतल्याचं वृत्त सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं आहे न्यायमूर्ती शरद बोबडे हे याप्रकरणी तपासणी करत असलेल्या अंतर्गत समितीचे प्रमुख असून न्यायमूर्ती आर

नरीमन आणि धनंजय चंद्रचूड यांनी त्यांची भेट घेतल्याचं वृत्त माध्यमांनी प्रकाशित केलं होतं गडचिरोली पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका इसमाची हत्या केल्याची घटना काल पहाटे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मर्दहूर गावानजीक उघडकीस आली डुंगा कोमटी वेळदा असे मृत इसमाचे नाव असून तो नक्विडी इथला रहिवासी होता

राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं सादर केलेल्या यंदाच्या वार्षिक अहवालात ही माहीती देण्यात आली आहे

गेल्या वर्षी झालेला अपुरा पाऊस आणि पिकांसाठी शेतकऱ्यांनी जमिनीतून केलेला अधिकचा उपसा यामुळं ही भूजल पातळी खालावल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे प्रामुख्यानं मराठवाडा अमरावती आणि नाशिक विभागात भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर खालावल्याचं आढळून आलं आहे

अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे सुधारित प्रमाणानुसार चारा देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे

भिलार भिलार या पुस्तकांच्या गावाला दोन वर्ष पूर्ण झाल्या निमित्त शनिवारी तिथे संगीतकार कौशल इनामदार यांचा अमृताचा वसा हा सांगीतिक कार्यक्रम तसंच पुस्तक जाणून घेऊ या ही कार्यशाळा झाली या दोन्ही कार्यक्रमांना राज्यभरातून आलेल्या प्रस्तकप्रेर्मींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी झालेल्या कार्यशाळेत ज्येष्ठ विचारवंत डॉ सदानंद मोरे म्हणाले की महाराष्ट्रात पूर्वी मराठी भाषा आणि संस्कृतीचा विकास साधणाऱ्या मराठीचिये नगरी अस्तित्वात होत्या तथापि आजच्या काळातील महाराष्ट्रातील मराठीची नगरी म्हणजे भिलार आहे भाषासंवर्धक श्याम जोशी यांनी वाचकांना पुस्तकाचं समुपदेशन करून देण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं वसंतराव चिंचवड इथल्या डॉक्टर वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशनतर्फे आयोजित डॉक्टर वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवाचा शूभारंभाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात काल सकाळी झाला यावेळी डॉ वसंतराव देशपांडे एक स्मरण ही वसंतरावांच्या अष्टपछ्रीगायकीचा आविष्कार असलेली शब्दसुरांची दृक्श्राव्य मफ्रल सादर करण्यात आली गायक पंडित सत्यशील देशपांडे पंडित चंद्रकांत लिमये पंडित शौनक अभिषेकी पंडित रघुनंदन पणशीकर डॉक्टर रवींद्र घांगुडे डॉ वंदना घांगुर्डे पार्श्वगायिका सावनी रवींद्र तसंच वसंतरावांचे पुत्र विजय देशपांडे आणि कन्या नंदा देशपांडे यांनी हा कार्यक्रम सादर केला पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका योजनेंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना मानधन देताना आर्थिक अनियमितता झाल्या प्रकरणी विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून याबाबतची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे

वारंवार सांगूनही शेतकरी ऐकत नसल्यानं ढेगज शिवार वडचुना आणि दुरचूना येथील शेतीला पुरवठा करण्याऱ्या रोहित्रांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आला आहे कांदा सोलापूर शासनाकडून ज्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान अजूनही मिळालं नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रति क्विंटल दोनशे रुपये प्रमाणे अनुदान जमा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली उत्तर सोलापूर तालूक्यातील तिऱ्हे इथे ते एका कार्यक्रमात बोलत होते

आमदार डॉ पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे कर्मचाऱ्यांना आता न्याय मिळाला आहे

ससून प्रण्यातीलल ससून सर्वोपचार रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण केंद्राचे उदघाटन काल मुंबईतील जे

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांच्या हस्ते करण्यात आले

अपघात हिंगोली हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कनेरगाव नाका इथं एक चारचाकी वाहन झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला जखमींना हिंगोली जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चार ते पाच दरोडेखोरांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबावर हल्ला केला होता

फणी रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातलं हवामान काही दिवस ढगाळ आणि खराब झालं असून काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला

या हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली असून योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

तिथे पुन्हा उष्णतेची लाटही अपेक्षित आहे राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असलं तरी उद्या कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे